गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरासह परदेशात आज विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीतल्या महात्मार्जीचं समाधीस्थळ असलेल्या राजघाटावर आज सर्वधर्म प्रार्थनासभेचं आयोजन करण्यात आलं आहे आजचा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणूनही साजरा केला जातो अमेरिकी प्रतीनिधीगृहातही गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीस्थळी तसंच विजयघाटावर शास्त्रीजींच्या समाधीस्थळी पुष्पांजली वाहून अभिवादन केलं गांधीजी तसंच शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होत आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन इथं गांधीजींच्या अर्धाकृती पुतळ्याला तसंच लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं राजभवनातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना यावेळी अभिवादन केलं मुंबईत विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसंच विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार आणि गुलाबाची फुलं अर्पण करुन अभिवादन केलं महात्मा गांधी जयंतीनिमित्त चित्रपट विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या फिल्मोत्सवाचा आज समारोप होत आहे

मुंबईत मणिभवन गांधी संग्रहालय आणि गांधी स्मारक निधि इथंही ऑनलाईन संगीत समारंभ आयोजित केला आहे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज औरंगाबाद इथं शहागंज परिसरात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनंही गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली औरंगाबाद जिल्हा शहर कॉंग्रेस समितीच्या वतीनं शहागंज इथं गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं औरंगाबाद महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्परेशन लिमिटेड यांच्या वतीनं आज गांधीजयंती निमित्त सायकल फॉर चेंज ही सायकल फेरी काढण्यात आली

महात्मा गांधींजीच्या जयंतीनिमित्त वर्धा जिल्ह्यातल्या गांधीजी यांच्या सेवाग्राम आश्रमात सकाळी रामधूननं गांधी जयंतीला सुरवात झाली सकाळी पहाटे पासून सुरू होणारी आणि दिवसभर चालणाऱ्या अखंड सूत कताईलाही सुरवात झाली यावेळी महात्मा गांधी यांच्या बापू कुटी समोर बसून प्रार्थना करण्यात आली यानंतर स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्तानं रेल्वे स्टेशन इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला महापौर श्रीकांचना यन्नम आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं अहमदनगर इथल्या कोंभळी गावात सर्वोदय मंदिरामध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त युवकांनी स्वछता आणि वृक्षारोपण केलं या कार्यक्रमात जेष्ठ गांधीवादी नाना गुरुजी गांगर्डे यांच्यासह गावचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते

दुकानदार सफाई कर्मचारी रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना कचऱ्याचं वर्गीकरण आणि विल्हेवाट यासंबधी समाज माध्यम आणि इतर माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं

देशाची प्रगती आणि कल्याणासाठी स्वतला समर्पित करा असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्तानं दिलेल्या संदेशातून राष्ट्रपतींनी हे आवाहन केलं गांधीजींनी दिलेल्या सत्य आणि अहिसा या मंत्राचं अनुसरण करावं असंही राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र यांनी आपल्या ट्वीट संदेशात गांधीजींचा अंत्योदयाचा विचार आपल्याला देशातल्या सर्वाधिक उपेक्षितांच्या उत्थानासाठी सदैव प्रेरणा देत राहतील असं म्हटलं आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात बापूंचे आदर्श आपल्याला आनंदी आणि करुणामयी भारताच्या उभारणीचा मार्ग दाखवतील असं म्हटलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जीवनपद्धती ही इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या सत्य अहिंसा आणि स्वावलंबनाच्या विचारधारेचं अनुसरण करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेलं असं प्रतिपादन राज्याचे पशू संवर्धन तसंच दृग्ध विकास मंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी केलं

सर्वोदय मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं गांधी चौक ते सेवाग्राम आश्रमपर्यंत आज पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेचा समारोप सेवाग्राम आश्रमात झाला यावेळी सेवाग्राम आश्रमाच्या वतीनं महात्मा गांधी यांनी देशाला उद्देशून केलेलं पहिलं भाषण आणि सेवाग्राम इथं आल्यानंतर गावातल्या नागरिकांना उद्देशून केलेलं भाषण अशा दोन ध्वनिफितीचं विमोचन पालकमंत्री यांच्या हस्ते यावेळी झालं गांधीजींच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय सचिव बालमुक्द पाण्डेय विश्वविद्यालयाचे क्लगुरू रजनीश कुमार शुक्ल यांनी गांधीजीच्या प्रतिमेला अभिवादन केलं मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास उलगडणारा महात्मा गांधी एक जीवन प्रवास या वृत्त सेवा विभाग नवी दिल्ली यांनी तयार केलेल्या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबईनं केला आहे ज्यात गांधीजींनी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार त्यांच्याच आवाजात आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकू शकाल कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र आणि शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल कृषी विभागाला दिले ग्रामीण भागातल्या लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं राज्य शासन नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून देशातला पहिला कांदा साठवणूक आणि सुविधा प्रकल्प असलेल्या महाओनियन प्रकल्पाचा ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांनी कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला हमी भावापेक्षा हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकऱ्यांना सुखी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत असंही ते म्हणाले त्यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई कृषिमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव यंदा साधेपणानं साजरा करणार असल्याचं मंदिर संस्थाननं जाहीर केलं आहे

याकाळात भाविकांना संकेतस्थळावरुन देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे मंदिरात भाविकांना जाता येणार नसून भवानी ज्योत धेऊन जाण्यासही प्रतिंबंध असणार आहे